काल देखिल सर्वाधिक रुग्ण याच भागातून सापडले होते

नवीन तीनही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गडचिरोली इथं सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टाजांभिया वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना मारहाण केली सद्या तेंदूपानांचा हंगाम स्रु आहे अशावेळी नक्षल्यांनी वनरक्षकांना मारहाण केल्याने परिसरात दहशत निर्माण झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवल आहे

महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंधप्रदेश प बंगाल छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालना द्यावी तसेच कोरोना संकटकाळामुळे तलाव धरण मासेमारी संदर्भातील लिलाव प्राप्त संस्थांना शासनाकडे रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत

या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात येणार असल्याचं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं पावसाळी अधिवेशनाबाबत विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते

मात्र कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसेल तर केवळ एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात येईल यात फक्त प्रवणी मागण्या मंजूर करून घेण्याचे कामकाज होईल तर कोकणातील निसर्ग बाधित व्यक्तींना प्रति घरटी दीड लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कपडे आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पाच हजार रूपयांची मदत करणार असल्याचही अजित पवार यांनी सांगितलं

शिवाय प्रवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारचं नियोजन असेल तर त्यालाही पाठिंबा असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्या भागातच सर्व स्विधा प्रविल्या जाव्यात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्वी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला

ठाकरे यावेळी म्हणाले की औगोलिक परिस्थितीन्सार उद्योगनिहाय टापू करतानाच त्या भागाचा विकास करतानाच समुद्वी महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे निर्देश यावेळी म्ख्यमंत्र्यांनी दिले या महामार्गावर वेगवेगळे नोड करताना उद्योग कृषी पर्यटन यान्सार भौगोलिक परिस्थितीन्रूप नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपुर हे गेल्या सव्वा चारशे वर्षापासून कृष्णप्रिय रुक्मिणी मातेचे माहेर असून इथून दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर साठी पालखी रवाना करण्यात येते परंतु या वर्षी कोरॉना संक्रमणाचा धोका लक्षात घेता पंढरपूर संस्थान द्वारा केवळ पाच जणांनाच परवानगी देण्यात आली आहे यामध्ये देवी रुक्मिणीची कौडण्यपूर येथून रवाना होणाऱ्या पालखीचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे गेल्या सव्वा चारशे वर्षापासून सुरू असलेल्या अखंडित परंपरेला यावर्षी पहिल्यांदाच खंड पडला आहे वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आली आहे रोहिणी नक्षत्रातील पावसाम्ळे या पिकाला आधार मिळाला आणि अंक्र उगवले आहे या पोषक वातावरणाम्ळे हे पीक चांगलेच बहरत आहे शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी या पिकात डवरणीचे फेर स्रु केले असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे असे आमच्या वार्ताहराने कळवले आहे आज आंतर्राष्ट्रीय नेत्रदान दिन आहे नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज अंधश्रद्वा आणि रूढी परंपरेचा पगडा अजूनही आहे अमरावती जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय आणि हरीना फाऊंडेशन यासारख्या अनेक संस्थांच्या समन्वयातून नेत्रदान चळवळीला गती मिळाली आहे त्यामुळे अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे जिल्ह्यातील संस्थांनी नेत्रदानाबाबत जनजागृती करावी करावे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी आज केले झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सतीश लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पदावर कार्यरत असलेले दीपक कपूर यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे सतीश लोखंडे या आधी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाच्या मुंबई इमारत द्रुस्ती मंडळात मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे

राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील काप्सखरेदीची सर्व केंद्रे कृषी उत्पन्न बाजार समित्या विभागीय सहनिबंधक जिल्हाउपनिबंधक सहायक निबंधक सहकारी संस्था जिल्हाधिकारी कार्यालय पणन संचालकांचे कार्यालय वखार महामंडळाची कार्यालये शनिवार रविवारच्या सार्वजनिक स्टीसह प्ढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत क्ठल्याही परिस्थितीत एफएक्य् दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसंच शेतक यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यासंदर्भात माहिती देतांना उपम्ख्यमंत्री म्हणाले की चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे